मुंबईत सखलभागात पाणी साचलं असून अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत काही ठिकाणी भिंत कोसळण्याच्या दुर्घटना झाल्या मुंबईतल्या उपनगरी रेल्वे सेवेवर पावसाचा काहीसा परिणाम झाल्यानं गाड्या उशीरानं धावत आहेत

मदतकार्यादरम्यान तिघांना सुखरुप सोडवण्यात यश मिळालं राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचं पथक घटनास्थळी दाखल झालं आहे या दूर्घटनेत मरण पावलेले बहुतांश मजूर बिहार आणि पश्चिम बंगालमधले होते

महाराष्ट्राचे राज्यपाल चे विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे पुण्याच्या महापौर मुका टिळक आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली दूर्घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत काँप्रेस प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही दुर्घटनेबद्दल दुख व्यक्त केलं आहे दुर्घटनाग्रस्त कुटुंबीयांना राज्य सरकारनं सर्वतोपरी मदत करावी चौकशी करून ग्र्न्हेगारांना शिक्षा करावी अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली आहे रत्नागिरी जिल्ह्यात आज सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस पडत आहे

शीळ धरण भरून वाहू लागल्यानं रत्नागिरी शहराची पाणी टंचाई दूर झाली आहे सिंधूद्र्ग जिल्ह्यात गेले दोन दिवस जोरदार पाऊस पडतोय

या पावसामुळे काही ठिकाणी सखल भागात पाणी साठून वाहतूक ठप्प होण्याच्या घटना घडल्या महामार्गावर ठीक ठिकाणी भराव खचला आहे रस्ता वाहून गेला आहे सर्विस रोडच्या ठिकाणी चिखलाचे साम्राज्य निर्माण झाल्यानं लोकांची प्रचंड गस्सीय होत आहे या पार्क्षभूमीवर सिंधूर्द्र्यचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज कणकवली क्वें महामार्ग कामाची पाहणी केली

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाला अद्ययावतीकरणासाठी आवश्यकती सर्व मदत देण्याचं आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज दिलं

देशाच्या परकीय चलनसाठ्यानं आतापर्यंतची सर्वात विक्रमी उंची गाठली आहे

आज सांख्यिकी दिन साजरा केला जात आहे दर्मादिन जीवनात सांख्यिकीचा वापर वाढवणे आणि धोरण आखणीत सांख्यिकीच्या उपयोगाबाबत जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो शाधत विकास उद्विष्ट ही या वर्षीची संकल्पना आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा लोकप्रिय कार्यक्रम मन की बात येत्या रविवारपासून पुन्हा सुरु होत आहे दुसऱ्यांदा प्रधानमंत्री पद स्वीकारल्यानंतर मन की बात या कार्यक्रमाचं दुसरं सत्र सुरु होणार आहे

मन की बात च्या यापूर्वीच्या एका भागात प्रधानमंत्र्यांनी विद्यार्थांना परिक्षेचं दडपण कसं हाताळावं या संबंधी मार्गदर्शन केलं होतं हा कार्यक्रम पंजाब चंदीगढ आणि हरियाणा श्रेही सर्व सामन्य नागरिकांमधे अतिशय लोकप्रिय आहे